राज्यात आठ ठिकाणी कोरोना तपासणी प्रयोगशाळा सुरू केल्या जाणार असल्याचं आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितलं आहे ते आज प्रण्यात राष्ट्रीय विषाणू परीक्षण प्रयोगशाळेला भेट दिल्यानंतर बोलत होते यापैकी चार प्रयोगशाळा उद्यापासून तर औरंगाबाद धुळे सोलापूर आदी वैद्यकीय महाविद्यालयांच्या रुग्णालयांमध्ये येत्या आठ दिवसांत या प्रयोगशाळा सुरू होणार असल्याची माहिती टोपे यांनी दिली आजपासून मुंबईच्या केईएम रुग्णालयात ही चाचणी सुरू झाली असून हाफकिन संस्था आणि पुण्याच्या बी

याशिवाय केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं आजपासून कोरोना विषाणूच्या संसर्गाची चाचणी करण्याची मुभा खासगी लॅबला दिली आहे मात्र ज्या व्यक्तींना सर्दी खोकला ताप यासारखी लक्षणं असतील त्यांनीच खासगी लॅबमधून या चाचण्या करून घ्यावात असं आवाहन त्यांनी केलं

त्यापैकी एक पुण्यात तर एक मुंबईत आढळून आला

पालघर इथं गरीब रथ रेल्वेगाडीतल्या चार प्रवाशांना आज कोरोनाच्या संशयावरुन उतरवण्यात आलं या प्रवाशांच्या हातावर सहप्रवाशांना शिक्के दिसले

त्यांना जिल्हा वद्यक्कीय अधिका यांच्या ताब्यात दिल्याचं पश्चिम रेल्वेनं कळवलं आहे कोरोना विषाणूचा संसर्ग झालेले रुग्ण आणि संशयित रुग्ण यांना सामान्य नागरिकांपासून वेगळं ठेवण्यासाठी औरंगाबाद शहरात ऐशी विलगीकरण कक्ष स्थापन करण्यात आले आहेत

शाळा बंद ठेवण्याचा शासनाचा आदेश झुगारल्याबद्दल एका शाळेच्या मुख्याध्यापकांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे

कोरोनाचा प्रादुर्भावाचा धोका लक्षात घेता सावधगिरी वापरत आजपासून चंद्रपूर मधली माता माहाकाली आणि अंचलेखर मंदिरं आजपासून बंद ठेवण्याचा निर्णय मंदिर प्रशासनानं घेतला आहेत परभणी जिल्ह्यात कोरोना विषाणूचा प्राद्भाव थांबवण्यासाठी उपाययोजना म्हणून शासकीय कार्यालयाचे दरवाजे आज बंद ठेवण्यात आले हिंगोली जिल्ह्यात कळमनुरी तालुक्यातल्या एका युवकाला कोरोना विषाणूच्या संसर्गाची लक्षणं आढळून आल्यानं त्याच्यावर उपजिल्हा रुग्णालयातल्या कोरोना विभागात उपचार सुरू आहेत अकोला जिल्ह्यात कोरोना साथीच्या पार्श्वभूमीवर श्रीराम नवमी निमित्त निघणारी शोभा यात्रा रद्द केली आहे तसंच रामनवमीच्या पूर्वी शहरात पाच ठिकाणी देखावे सुद्धा लावण्याचा निर्णय रद्द करण्यात आला आहे कोरोना साथीच्या पार्श्वभूमीवर जीवनावश्यक वस्तूंची साठेबाजी किवा जास्त दरानं विक्री करणाऱ्यांवर सरकार कठोर कारवाई करणार असल्याचं नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी म्हटलं आहे केंद्र सरकारनं नुकतीच एक अधिसूचना काढून मास्क आणि हॅंड सॅनिटायझर या दोन्हीचा जीवनावश्यक वस्तूंमध्ये समावेश केल्याचं सांगून या दोन्ही वस्तूंचा साठा किंवा काळाबाजार करणाऱ्यांवरही कडक कारवाई करणार असल्याचं भुजबळ यांनी सांगितलं कोरोनासंदर्भात अफवा पसरवणे आणि जनतेची दिशाभूल करून वस्तू विकणे यासाठी ठाणे जिल्ह्यातल्या भिवंडी इथे एका व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे राज्यसभेच्या द्वैवार्षिक निवडणुकांसाठी राज्यातील सातही जागा बिनविरोध निवडल्या गेल्या आहेत सात जागांसाठी सातच अर्ज आल्याने निवडणूक बिनविरोध झाली सातपैकी तीन जागांवर भाजप दोन जागा राष्ट्रवादी काँग्रेसला तर शिवसेना आणि काँग्रेसकडे प्रत्येकी एक जागा आली आहे

राष्ट्रवादीकडून अध्य शरद पवार आणि फौजिया खान राज्यसभेवर गेले आहेत शिवसेनेकडून प्रियंका चर्तुवेदी तर काँग्रेसकडून राजीव सातव बिनविरोध निवडले गेले आहेत न्यायमूर्ती बी

धर्माधिकारी हे मुंबई उच्च न्यायालयाचे नवे मुख्य न्यायमूर्ती असतील सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायवृंदाने त्यांच्या नावाची शिफारस केली होती

कोरेगाव भीमा हिंसाचार प्रकरणाची चौकशी करणाऱ्या आयोगानं राष्ट्रवादी काँप्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांना आयोगासमोर साक्षीदार म्हणून हजर होण्याचं समन्स बजावलं आहे या आयोगाचे वकील आशिष सातपुते यांनी आज पुण्यात ही माहिती दिली

शिरपुर शहरासह तालुक्यात वादळी पाऊस आणि मोठी गारपीट झाली

अमरावती तसंच गडचिरोली जिल्ह्यात मुसळधार वादळी पाऊस झाल्याचं वृत्त आहे या पावसानं गह आणि हरभरा पिकांचं मोठं नुकसान झालं आहे

जालना जिल्ह्यातल्या अंबड तालुक्यातल्या शहागड खामगाव वाळकेश्वर गोरी गंधारी सावरगाव नागझरी या भागात काल सायंकाळी वादळी वाऱ्यासह सुमारे अर्धातास पाऊस झाला शहागड परिसरात काही वेळ गाराही पडल्या अचानक आलेल्या या पावसामुळे काढणीला आलेल्या गह हरभरा पिकाचे नुकसान झालं वर्धा जिल्ह्यात या आठवड़यात दसऱ्यांदा वादळासह अवकाळी पावसानं हजेरी लावली काल रात्री साडेअकराच्या सुमाराला जिल्ह्यात मेघगर्जनेसह झालेल्या अवकाळी पावसाने रबी हंगामातील पिकांसह फळबागांचं मोठं नुकसान झालं

विदर्भात बऱ्याच ठिकाणी तर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी काल पाऊस पडला येत्या दोन दिवसात विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं व्यक्त केली आहे